अंतराळ क्षेत्राशी निगडीत उपकरणं बनविणारा भारत सर्वात मोठा देश बनेल पंतप्रधानांचा विश्वास

महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला मुंबईत सुरुवात

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत एकात्मिक त्रिस्तरीय यंत्रणेद्वारे देशाचा सार्वजनिक आरोग्य दक्षातेबाबतचा दृष्टीकोन काय असेल हे स्पष्ट करणारी हि बैतपत्रिका आहे यामध्ये प्रयोगशाळांची संख्या आणि क्षमता वाढविण्याची गरज आणि आणि आरोग्य यंत्रणांच जाळं विस्तारण्याची गरजही नमूद करण्यात आली आहे या ब्वेतपत्रीकेच प्रकाशन नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीवकुमार सदस्य डॉक्टर विनोद पौल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या हस्ते करण्यात आल देशातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अधिकाधिक कार्यक्षम करणं आणि कुठल्याही पातळीवरील आपत्तीला तोंड देण्यासाठी सक्षम बनवणं हाच या श्वेतपत्रिकेचा हेतू असल्याचं त्यांनी नमूद केलं

जीएसटी वस्तू आणि सेवाकराचा भरपाईचा सातवा हप्ता म्हणून केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज सहा हजार कोटी रुपये राज्यांना वितरीत केले

पंतप्रधान अंतराळ देशातील अंतराळ कार्यक्रमांचा फायदा गरीबातल्या गरीब जनतेला व्हावा यासाठी नेमक्या उपाययोजना करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे देशातील उद्योगपती स्टार्टअप्स आणि शिक्षण तज्ज्ञ यांना या क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरित करणं आणि त्याद्वारे या क्षेत्रातील उपक्रमांना चालना देणं या उद्देशानं मोदी यांनी या मंडळींशी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केलं अंतराळ संशोधन आणि त्यातील विविध संधींबाबत तसच यामध्ये भारत आणखी काय करू शकतो याबाबत मोदी यांनी या तज्ञांशी चर्चा केली भारत लवकरच अंतराळ क्षेत्राशी निगडीत उपकरण बनविणारा मोठा देश म्हणून उदयाला येईल आणि जगात स्पेस हब म्हणून ओळखला जाईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारतीय प्रतिभेनं आता जगात प्रशंसा प्राप्त केली आहे तिच कामगिरी भारतीय या क्षेत्रातही करू शकतात असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला अंतराळ क्षेत्रातील कामकाज खुलं करण्याचा निर्णय गेल्या वर्षी मंत्रिमंडळानं घेतला होता आता भारतीय राष्ट्रीय अंतरीक्ष संवर्धन आणि प्रोत्साहन केंद्राच्या स्थापनेद्वारे त्याचा लाभ खासगी क्षेत्रातील कंपन्यांनाही घेता येईल असंही मोदी म्हणाले

गुजरातमधील खावडा इथं भारत पाक सीमेलगत उभारण्यात येणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पासह विविध प्रकल्पांचं भूमिपूजन यावेळी त्यांच्या हस्ते होणार आहे सरहद डेअरीच्या दूध प्रक्रिया शीतकरण आणि पॅकिंग प्रकल्पाचं कोनशिला अनावरणही यावेळी होणार आहे

हा भाग सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या अधिपत्याखाली असून या भागात नागरिकांना जाण्यास मज्जाव आहे कच्छ जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या समुद्राचं पाणी पिण्याच्या पाण्यात रुपांतरीत करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं भूमिपूजनही मोदी यांच्या हस्ते होणार आहे राजनाथ सिंग सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे कोविडविरुद्धच्या लढाईत आपल्याला नक्की यश मिळेल आणि आपण एक आणखी चांगला भारत नव्हे आणखी चांगलं विश्व निर्माण करू असा विश्वास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज व्यक्त केला

भारतात मोठ्या क्षमता आणि संधी उपलब्ध असल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार आणि भागीदारांसाठी भारत हा उत्तम पर्याय आहे असंही त्यांनी नमूद केलं

सुधारित कृषी कायदे हे देशातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करूनच केले गेले आहेत मात्र या कायद्याबाबत गैरसमज पसरवले जात असल्याचं सांगत ते म्हणाले की शेतक यांशी संवाद करण्यास नेहमीच तयार आहे कोरोना काळात कृषी क्षेत्राचे योगदान महत्त्वपूर्ण होतं कृषी उत्पादन समाधानकारक झालं असून देशात पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली नरेंद्रसिंह तोमर शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचा पुनरुच्चार आज केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केला अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या सदस्यांशी चर्चा केल्यानंतर ते आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते महाराष्ट्रासह तमिळनाडू बिहार तेलंगण इथल्या शेतकरी प्रतिनिधींचा त्यामध्ये समावेश आहे शेतकरी संघटनांकडून काही प्रस्ताव आल्यास सरकार नक्कीच एकेका मुद्द्यानुसार चर्चा करेल आज आपल्याला भेटण्यास आलेल्या संघटनेच्या सदस्यांनी कृषी कायद्यांना पाठींबा दिला असून तसे पत्रही आपल्याकडे सुपूर्द केल्याचं तोमर यांनी सांगितलं मोदी सरकारनं शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला असून त्याचे स्वागत करीत आपला त्याला पाठींबा असल्याचं शेतकरी समितीच्या सदस्यांनी सांगितल्याच त्यांनी नमूद केलं कृषी कायदे समर्थन नव्या कृषी कायद्यांच्या समर्थनासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं देशभरात आजपासून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे

भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री राधा मोहन सिंह उत्तर प्रदेशातील बस्ती आणि अयोध्या जिल्हयात किसान संमेलनाला संबोधित करतील

शेतकऱ्यांनी चर्चेसाठी पुढे यावं असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे

विधिमंडळ महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली शेतकरी वर्गावर अन्याय होत असल्याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरुवातीला विरोधी पक्षांनी केला या अधिवेशनाचा कार्यकाळ पुरेसा नाही इतर राज्यात आठ दहा दिवसांचे अधिवेशन चालते मात्र इथे दोनच दिवस होत असल्याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली या संदर्भात नियमावली दोन्ही बाजूच्या सदस्यांनी एकत्र बसून तयार करावी आणि पुढील अधिवेशन अधिक काळाचे होईल हे पहावे अशी सूचना अध्यक्षांनी केली यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुरवणी मागण्यांचे विधेयक मांडले विविध खात्याची दहा विधेयक त्या त्या विभागाच्या मंत्र्यांनी चर्चेसाठी मांडली अध्यक्षांनी चार तालिका अध्यक्षांची घोषणा केली गेल्या काही काळात निधन झालेल्या सदस्यांना श्रद्धांजली वाहणारा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मांडला त्याला अनुमोदन देणारी भाषणे विरोधी पक्षनेते फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी मराठा आरक्षण तसंच शेतकरी प्रश्नांवरून विरोधकांनी राज्य सरकारविरोधात विधिमंडळ परिसरातल्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली अधिवेशन यानंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी माहितीचा मुद्याद्वारे मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला दोन दिवसांच्या अधिवेशनात आरक्षण शेतकरी समस्या कायदा आणि सुव्यवस्थेवर चर्चा कशी होणार असा प्रश्नही दरेकरांनी उपस्थित केला यावर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतच कालावधी ठरविण्यात आल्याचं सभापती रामराजे निंबाळकर यांनी स्पष्ट केलं सभागृहाबाहेरील संवेदनशील परिस्थितीची आपणास कल्पना आहे मात्र कोरोनाच्या भयंकर आपत्तीमुळं सर्वांना सांभाळूनच कामकाज करावे लागणार आहेत राजकीय पद्धतीही आपल्याला बदलाव्या लागल्या

ते आज गुवाहाटी इथं पत्रकारांशी बोलत होते या मदरशांमध्ये धर्मशास्त्र विषय शिकण्यासाठी कोणाही विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाणार नाही आसाम सरकारनं कालच सरकारतर्फे चालविण्यात येणारे मदरसा आणि संस्कृत पाठशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे संस्कृत पाठशाळा आता कुमार भास्कर वर्मा संस्कृत आणि प्राचीन विद्याभ्यास विद्यापीठाकडे हस्तांतरित करण्यात येणार असून मदरशांचं माध्यमिक विद्यालयांमध्ये रुपांतर करण्यात येणार आहे निधन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रसिद्ध कुस्तीपटू आणि पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं आज निधन झालं

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आज सकाळी कोल्हापूरच्या एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला कोल्हापूर इथं त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले

त्याच वर्षी त्यांनी महाराष्ट्र केसरीची गदाही मिळवली

कोल्हापूरच्या शाहूपुरी तालमीत त्यांनी कुस्तीचे धडे गिरवले त्यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शोक व्यक्त केला आहे

आज पहाटेपासूनच मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर वसई विरार नाशिक नागपूर या शहरांमध्ये पाऊस झाला पाऊस पडत असल्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामासाठी बाहेर पडलेल्या चाकरमान्यांना अडचणींचा सामना करावा लागला

अंबरनाथ बदलापूरमध्ये पाऊस सुरू असून पनवेलमध्ये देखील जोरदार सरी कोसळल्याचं आमच्या प्रतिनिधीने कळवलं आहे

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील हवामानात अचानक बदल झाला